ते काल औरंगाबाद इथं बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं

जातांना बघितलं ग्रामस्थ नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे म्रख्यमंत्री महोदयांशी आम्ही सगळे चर्चा करू त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील

दरम्यान अडचणीत असलेल्या महावितरण कंपनीला टिकवायचं असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिलं भरलीच पाहिजेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केलं आहे

आता राहिलेलं वीजबिल शेतकऱ्यांनी तातडीनं टप्प्याटप्प्यानं भरलं पाहिजे असं पवार म्हणाले

त्यानंतर कोविड योद्धांचा सन्मान देशमुख यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कोविड वर मात करण्यासाठी सरकारनं दमदार पावलं उचलली आहे कोविड प्रतिबंधात्मक लसीचं संशोधन प्रण्यामध्ये होणं ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले

ते काल नागपुरात पत्रकारांशी बोलत होते पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला याप्रकरणात राज्य सरकारमधले मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडलं जात आहे त्यांचीही नियमानुसार चौकशी केली जाईल चौकशी अहवालातून सत्य समोर येईल त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं शेतकरी आंदोलनासंदर्भात देशाच्या समर्थनात द्वीट केल्याप्रकरणी लता मंगेशकर आणि सचिन तेंडलकर यांच्या चौकशीची भाषा आपण कधीही केली नव्हती आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु असं आपल्या म्हणण्याचा उद्देश होता असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे

चव्हाण यांनी काल साष्ट पिंपळगाव इथं आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली मराठा आरक्षणाची लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याचं आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिलं आंदोलकांनी मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही असा ठाम निर्धार चव्हाण यांच्याशी बोलताना व्यक्त केला

गेल्या महिनाभरापासून ते आजारी होते

न्यायमूर्ती म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले

त्यानंतर जागतिक वृत्तपत्र परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले राजकीय आणि सामाजिक कार्यातही न्यायमूर्ती सावंत आघाडीवर होते त्यांच्या पार्थिव देहावर आज मंगळवारी प्ण्यात बाणेरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्यायमूर्ती सावंत यांना श्रद्धांजली अर्पण केली न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि प्रोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील न्यायमूर्ती सावंत यांचं कार्य सदैव स्मरणात राहील असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंत यांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली

अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजूरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सर्व विभागात प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं गुलाब पुष्प उधळून साखर वाटप करून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं शहरातल्या विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचं साखर वाटप करून स्वागत करण्यात आलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी तसंच प्राध्यापकांचं स्वागत करण्यात आलं

कित्येक महिन्यानंतर महाविद्यालयात दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुष्पवृष्टी करत तसंच ढोलताशांच्या गजरात आतिषबाजीत स्वागत करण्यात आलं

अनंत गव्हाणे यांनी म्हटलं आहे

औरंगाबाद जिल्ह्यात पुढचे दहा दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे

निवासी उपजिल्हाधिकारी विजयक्रमार ढगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हे चित्ररथ रवाना करण्यात आले

भागवत कराड यांनी म्हटलं आहे ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते मराठवाड्यात डिझेल पेट्रोलचा एकही डेपो नसल्यानं इंडियन ऑईल कंपनीच्या व्यवस्थापकांनी नुकतीच औरंगाबाद बीड किंवा परभणी यापैकी एका ठिकाणी नवीन डेपो उभारण्यासंदर्भात पाहणी केली असल्याची माहिती खासदार कराड यांनी दिली मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर सर्वच पक्षातील खासदार आमदारांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

सध्या हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रबी हंगामातील गहू हरभरा भूईमुगाची पेरणी केली आहे यावेळी वीज जोडण्या खंडीत केल्यास शेतकऱ्यांचे रबी हंगामाचं नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वीजबिल वसुलीसाठी सक्ती न करता वीज जोडण्या स़्रु ठेवण्याची मागणी सातव यांनी केली आहे खासदार हेमंत पाटील यांनीही महावितरणचे अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्याशी चर्चा करून कृषीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या

यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरू झाली काल पहिल्याच दिवशी शेती मतदारसंघातून एक अर्ज दाखल झाला

यामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पछवित झाल्या आहेत

या मैदानामुळे ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी शहरात जिल्हा युवक काँप्रेसच्या वतीनं काल सायकल रिक्षा चालवून आंदोलन करण्यात आलं युवक जिल्हाध्यक्ष अकबर जागीरदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले

त्यांचा पार्थिव देह आज परांडा तालुक्यात सोनारी या त्यांच्या गावी आणला जाणार आहे अतिव्रष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा भरपाई द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कालपासून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं

खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या गाडीच्या विस्ताराला मंजुरी दिली दक्षिण मध्य रेल्वेच्या या विशेष रेल्वे गाडीनं ग्जरातमधल्या राजकोटहून सोमवारी प्रस्थान केलं आहे ही गाडी उद्या संध्याकाळी साडे सात वाजता औरंगाबादला मुक्कामी पोहोचेल परवा गुरुवारी पहाटे परळी ही रेल्वे इथं पोहोचेल

परतीच्या प्रवासात ही रेल्वेगाडी दर सोमवारी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे

नांदेड इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन सभा घेण्यात आली औरंगाबाद इथं द्चाकी फेरी काढून सेवालाल महाराजांना आदरांजली वाहण्यात आली

नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना मागेल त्याला योजना असल्यामुळे शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे यांनी केलं